स्वतःच्या आणि देशाच्या स्वप्नांच्या संगमाची वेळ आता आली आहे असं ते म्हणाले

संत रोहिदास यांच्या जातीपाती विरहित विचारसरणीचा आणि श्रमाची प्रतिष्ठा करण्याच्या विचारसरणीचा त्यांनी गौरव केला देशाच्या अंतराळ विषयक कार्यक्रमाबाबतही प्रधानमंत्र्यानीं महिती दिली

पुण्यात झालेल्या खेलो डिया क्रीडा स्पर्धा आणि खेळाडूंची क्षमता यावर त्यांनी प्रकाश टाकला

देशात परिक्षांचे दिवस येत असून विद्यार्थ्यांशी परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूत मदुराई श्व एम्स अर्थात आखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेची पायाभरणी केली मदुराईच्या राजाजी वैद्यकीय महाविदयालय आणि तंजावळ खिल्या तिरुनेलवेली वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपरस्पेशलिटी कक्षाचंही उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलं यावेळी त्यांनी बारा टपाल कार्यालयं पारपत्र सेवा केंद्रांचंही लोकापर्ण केलं कन्याकुमारी ते काश्मिर आणि गुजरात ते गुवाहाटीपर्यंत एम्सनं उत्तम आरोग्यसेवा पुरवली असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं रालोआ सरकारनं आरोग्यक्षेत्रात सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं ते म्हणाले आयूष्यमान भारत हे या दृष्टीनं उचलेलं मोठं पाऊल आहे असं त्यांनी सांगितलं

सरकारी योजनांबाबत नकारात्मकता पसरवणार्यांपासून सावध रहा असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं देशाला भ्रष्टाचार आणि वाशिलेबाजीतून मुक्त करण्यासाठी सरकार जोमानं प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं मोदी यांनी आज केरळमधे कोची श्वं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या तेलशुद्धिकरण प्रकल्प विस्तार कामाच्या कोनशिलेचं अनावरण केलं तसंच त्यांनी पेट्रोरासायनिक प्रकल्पाची पायाभरणी कोची कें स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा प्रकल्प आणि एडूमनुर बें कौशल्य विकास संस्थेची पायाभरणीही केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जगभरातून मिळालेल्या संस्मरणीय आणि प्रतिष्ठीत अशा भेट वस्तूंचा जाहीर लिलाव सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीनं नवी दिल्लीतल्या नॅशनल गैलरी ऑफ मॉडर्न आर्टमधे आज दुपारी बारा वाजता सुरु होऊन संध्याकाळी पाच वाजता संपला सांस्कृतिक मंत्रालयानं या लिलावाचं आयोजन केलं असून त्यातून मिळालेली रक्कम नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे या वस्तूमधे चित्र मूर्ती शाली जॅकेटस तसंच पारंपरिक वाद्यांचा समावेश आहे

या पोर्टलवरही पाहता येतील

स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झालेली सर्वात वेगवान दिल्ली ते वाराणसी अशा धावणाऱ्या रेल्वेचं वंदे भारत असं नामकरण करण्यात आलेलं आहे सेमी हाय स्पीड असलेल्या या रेल्वेगाडीला प्रधानमंत्री लवकरच हिरवा झेंडा दाखवतील

यावेळी भारताचा राष्ट्रध्वज फडकावणा या उत्साही आणि देशभक्त भारतीयांच्या उपस्थितीपुढं ही संख्या नगण्य होती यावरुन आपल्याला मोठा पाठिंबा असल्याचा निर्दशकांचा दावा पोकळ असल्याचं स्पष्ट होतं असं सूत्रांनी सांगितलं

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी येत्या बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं याकरता त्या या बैठकीत सर्व पक्षीय खासदारांना आवाहन करणार आहेत

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या गुरुवारी सुरु होत असून त्यापूर्वी उद्या केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सरकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिका यांची बैठक बोलावली आहे केंद्रीय मंत्री अरुण जेटली सध्या उपचारांसाठी अमेरिकेला गेले असल्यानं अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे बँकांची बुडीत कर्ज आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा या विषयांवर उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे

मरीन ही उत्तम खेळाडू आहे आज जे घडलं ते दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया सायनानं विजयानंतर बोलताना व्यक्त केली जागतिक मानांकनात पहिल्या स्थानावर असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता ठरला आहे

त्यानंतरही भारतीय खेळांडूनी गोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच ठेवले मात्र भारताला बरोबरी करु न देण्यात स्पेनचे खेळाडू अखेर यशस्वी ठरले

सक्षम बॅनर या नावाखाली स्वयं सेवी संस्थांद्वारे आयोजित नेत्र कुंभ मधे लोकांना ऐच्छीक नेत्रदानासाठी प्रोत्साहीत केलं जात आहे याशिवाय डोळयांशी संबंधीत आजारांवर देखील या शिबीरांत निदान केलं जात आहे लोकं या शिबीरांमधे मोठया प्रमाणावर सहभागी होत असल्याची माहिती आकाशवाणीच्या बातमीदारानं दिली आहे काश्मिर खोन्यात सर्वत्र गोठणबिंदूच्या खाली तापमान आहे

श्रीलंकेच्या कोलंबो ते कनकेसंथुराई मधे धावणाऱ्या उत्तरादेवी रेल्वेगाडीसाठी हे जिन वापरलं जाणार आहे या रेल्वेगाडीनं आपल्या पहिल्या प्रवासाला आज सकाळी कोलंबो फोर्ट रेल्वे स्थानकाहून सुरुवात केली आहे

जवळपास सात हजार नागरिकांना आपत्कालीन आसऱ्याचा सहारा घ्यावा लागला आहे सात बेपत्ता लोकांचा शोध मोहिमेअंतर्गत करुन शोध घेतला जात आहे

पूराचं पाण ओसरायला लागलं असलं तरी या उद्ववलेल्या परिस्थितीचे परिणाम मोठे आणि दूरगामी असल्याचं आप्तकालिन परिस्थिती निंयत्रण यंत्रणेनं म्हटलं आहे